मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेच उद्घाटन करण्यात आलं बिहार मधून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पशुपालन आणि शेती क्षेत्रात महिला आणि युवकांना मोठी संधी आहे त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आता सोपं झालं आहे त्याचा लाभ घेऊन महिला आणि युवकांनी आपलं आणि आपल्या परिसराचं भवितव्य बदलावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारच्या विविध भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तत्पूर्वी पशुपालकांसाठी उपयुक्त ई गोपाला ऍपचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आला बिहारमधील डॉ राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचेही त्यांनी उदघाटन केलं या योजनेमुळ मत्स्यशेती क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल तसच आत्मनिर्भर भारत अभियानालाही यामुळं हातभार लागेल असं मोदी यांनी सांगितलं या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल तसेच यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे राफेल पाच राफेल लढाऊ विमानं आज औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली हवाई दलाच्या अंबाला हवाई तळावर हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला फ्रांस च्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते यावेळी विमानांची सर्व धार्मिय पूजाही करण्यात आली

लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारीही यावेळी उपस्थित होते यावेळी राफेल आणि तेजस विमानांची प्रात्यक्षिकही करण्यात आली यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की राफेल विमानांच्या समावेशामूळ हवाई दलाची मारक क्षमता आणि चमक वाढणार आहे राफेल विमानाबद्दल त्यांनी फ्रांसचे आभार मानले भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातही फ्रांसने गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केले भविष्यात भारत आणि फ्रांस या दोन देशातील भागीदारी आणि सहकार्य आणखी मजबूत होईल असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला फ्रांस च्या संरक्षण मंत्री पार्ले म्हणाल्या की भारत आणि फ्रांस यांची मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे त्यात आणखी वाढ होईल भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमातही फ्रांस योगदान देईल दोन्ही देश एकत्रित पणे अनेक गोष्टी करू शकतात असे ही त्या म्हणाल्या

दिल्ली मेट्रो दिल्ली मेट्रोच्या उर्वरित तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा आजपासून सुरु करण्यात आली त्यामुळ आता दिल्ली मेट्रोचे सर्व सातही मार्ग प्रवाशांना खुले झाले आहेत कोरोना प्रतिबंधाच्या काळात ही मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती

ते काल नीती आयोगान आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते

कौशालाचार्य केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण सोहळा आज झाला केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात देशात कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेलाही प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले पाक गोळीबार पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक तोफगोळ्यांचा मारही केल्याच वृत्त आहे त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिल यात जीवितहानी झाल्याचं मात्र वृत्त नाही रात्री उशिरा पर्यंत ही चकमक सुरु होती

हे प्रकरण न्यायालयानं घटनापीठाकडं सोपवलं आहे मात्र या कायद्याचा आतापर्यंत ज्यांना लाभ मिळाला आहे तो कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती एल

राव यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पिठानं हा निर्णय दिला मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यावर सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ स्थापन करण्यात येणार आहे

अतीव नैराश्य प्रचंड मानसिक ताण एकटेपणा ही आत्महत्येची कारणं असू शकतात अशा कठीण मानसिक स्थितीतून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्याचं काम देशभरात अनेक संस्था करत आहेत निराशेचे विचार मनात येऊ लागले तर समुपदेशनाचं काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधावा असं आवाहन या क्षेत्रातील कार्यरत तज्ञ आणि समुपदेशकांनी केलं आहे दरवर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे डाळींब निर्यात डाळिंबाचं आगार समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबाची निर्यात सुरु होणार असल्याचं राज्य कृषी पणन मंडळातर्फे जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी विकासाचं नाव दालन खुलं होणार आहे राज्यातील चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून राज्य कृषी पणन मंडळातर्फे सुरु असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत सध्या राज्यातून ऑस्ट्रेलियात केवळ हापूस आंब्याची निर्यात होते ऑस्ट्रेलियातील नियमानुसार तिथल्या निर्यातीसाठी फळावरील काही चाचण्या आवश्यक असतात आणि गेल्या वर्षभरापासून डाळिंबावर सुरु असलेली ही चाचणी प्रक्रिया यशस्वी झाली आहे गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी किमान दोन ते तीन वेळा डाळिंबावरील विकिरण प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी देखील केली आहे येत्या काही काळातच ही निर्यात सुरु होईल असा विश्वास पणन मंडळातर्फे व्यक्त करण्यात आला आहे